भाजपानं आठ जागा जिंकल्या आहेत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्यासह आपचे अनेक महत्त्वाचे नेते निवडणुकीत विजयी झाले आहेत त्यांच्या नऊ महिला उमेदवारांपैकी आठ उमेदवार निवडून आल्या आहेत काँप्रेसला यावेळीही खातं उघडता आलं नाही काँप्रेसचे फक्त तीन उमेदवार वगळता इतरांना अनामतही वाचवता आली नाही

त्यांच्या बहृतांश उमेदवारांना पाच टक्क्यापेक्षा कमी मतं मिळाली

मुख्यमंत्री कार्यालयाचे मुख्य समन्वयक म्हणून आमदार रविंद्र वायकर यांची नियूक्ती करण्यात आली आहे त्यांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे जिल्हा आणि विभाग स्तरावर लोकांच्या तक्रारी प्राप्त करून घेण्याकरता विभागीय मुख्यमंत्री सचिवालय सुरू करण्यात आलं असून त्याची व्याप्ती जिल्ह्यांपर्यंत वाढवण्यात येणार आहे विद्यार्थ्यांमध्ये स्वतच्या पायावर उभे राहू असा विश्वास निर्माण व्हावा यासाठी राज्यामध्ये आदर्श कौशल्य विकास केंद्रे निर्माण करावीत अशा सूचना उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केल्या आहेत

ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा करायचा निर्णय घेतला

भारताकडून दीप्ती शर्मा आणि राजेश्वरी गायकवाड यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले

चलन बाजारात आज रुपया सात पैशांनी वधारला